यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे

वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज सकाळी वाजपेयी यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन पूष्पांजली अर्पण केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लखनऊमधे वाजपेयी यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरणही करणार आहेत शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पंडीत मदन मोहन मालविय यांचीही आज जयंती असून देश त्यांना आंदरांजली वाहात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं अटल भूजल योजनेचा शुभारंभ करणार आहेत या योजनेअंतर्गत पाण्याचं मागणीनुसार व्यवस्थापन करण्यासाठी पंचायतींच्या नेतृत्वात भूजलाचं व्यवस्थापन आणि वापर नियमन केलं जाणार आहे गुजरात हरयाणा कर्नाटक मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्यस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधल्या निश्वित केलेल्या ठिकाणी पाच वर्षांसाठीच्या कालाधीसाठी ही योजना राबवली जाईल

काल नवी दिल्लीत झालेल्या आकाशवाणी वार्षिक प्रस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते या डिजिटल रेडियोचा आवाज सुस्पष्ट असेल आणि त्याचं प्रसारण व्यापक असेल असं ते म्हणाले आकाशवाणीच्या बातम्यांमधे प्रचंड विद्वासार्हता असून कानाकोप यातनं बातम्या मिळवून त्या प्रसारित करणारी आकाशवाणी ही एक मोठी संस्था आहे असं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ

सूर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली अॅप आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जनगणना केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं संरक्षण दलाच्या प्रमुखाच्या पदाच्या निर्मितीचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तातडीनं आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती ठाकरे यांनी या पत्रात केली आहे नाताळाचा सण आज सर्वत्र श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले ख्रिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात यानिमित्तानं घरोघरी ख्रिसमस ट्री उभारला जातो चकमकत्या कागदी चांदण्या आणि भेट वस्तूंची देवाण घेवाण यांनी वातावरण भारुन जातं तसंच बहुसंख्येनं धार्मिक प्रार्थना म्हटल्या जातात